पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माणिपूर जल योजनेचा पायाभरणी श्भारंभ केला

आजचा दिवस हा माणिप्रच्या महिलासाठी विशेष आहे देशात कोविड महामारी असून सुद्धा या जलयोजनेचा शुभारंभ होतो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे पूर्वोत्तर राज्ये ही पूर्व एशियाई देशांसाठी संधीचे दार असून यांच्यासोबत अनेक दिवसापासून सांस्कृतिक संबंध जपले गेले आहेत त्यामुळेच हे देश देशाच्या प्रगतीसाठीचे साधन सिद्ध होऊ शकतात यावेळी पंतप्रधान म्हणाले की माणिपूरमध्ये रस्ते बंद करणे आसाम हिंसा त्रिपुरा आणि मिजारोममध्ये अशांती या गोष्टी आता होत नसून या क्षेत्रातील तरुणांचे जीवनमान उंचावत आहे सामान्य जनजीवन स्रळीतपणे प्न्हा स्रू करण्याचे आवश्यक ते प्रयत्न सरकार करत असल्यानं राज्यात संपूर्ण टाळेबंदीची गरज नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे राज्यात विविध व्यापार आणि सेवा क्षेत्र प्न्हा सुरू करण्यासाठी सरकार आदर्श व्यवस्था प्रक्रिया तयार करत असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं जनतेच्या आरोग्यासाठी जिम आवश्यक असल्यानं ते प्न्हा स्रू करण्याबाबत सरकार विचार करत आहे राज्यात लागू असलेले निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील शॉपिंग मॉल उघडणं तसंच कार्यालयांमध्ये उपस्थिती वाढवण्यावरही विचार सुरू आहे मात्र सोशल डिस्टन्सिंग कटाक्षानं पाळलं जावं यासाठी म्ंबईतल्या लोकलमध्ये सर्वसामान्यांना सध्यातरी प्रवेश नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं नेहमी प्रशासनच प्रत्येक गोष्ट करेल आणि त्याची वाट पाहत बघण्यापेक्षा किंवा वारंवार प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःही आपली नैतिक जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे कोव्हिड संदर्भात वारंवार आवाहन करूनही शहरातील द्काने बाजारपेठांमध्ये हवी तशी काळजी घेतली जात नाही यासंदर्भात आपल्याच आपल्या जुन्या सवयी बदलून सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्याची गरज आहे मात्र वारंवार आवाहन करूनही या नियमांचे पालन होत नाही ही शेवटची संधी असून प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन न केल्यास नाईलाजास्तव नागपूर शहरात कडक लॉकडाउन आणि कर्फ्यू लागू करावा लागेल असा सज्जड इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन की संचारबंदी या विषयावर मनपा आय्क्त त्काराम मुंढे यांनी फेसब्क लाईव्हच्या माध्यमातून आज नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते लॉकडाऊन संदर्भात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या आणि यामुळे जनते मध्ये पसरलेले संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी प्ढाकार घेतला आहे

बैठकीला शहरातील खासदार सर्व आमदार मनपातील पदाधिकारी पोलिसआय्क्त मनपा आय्क्त उपस्थित राहणार आहेत

यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी संबंधित सर्वांना बैठकीचे पत्र पाठविले आहे या पत्रात नमूद केल्यान्सार गेल्या तीन चार दिवसांपासून शहरात लॉकडाऊन संदर्भात चर्चा सुरू आहे

जर असे झाले तर सामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास होईल त्यामुळे असे न करता शिस्तीचे पालन करून काही कठोर उपाययोजना करता येईल का ज्यामध्ये जनप्रतिनिधींचाही सहभाग राह शकेल आणि लॉकडाऊन न लावता नागपूर शहरातील सर्व जनप्रतिनिधींना एकत्रित निर्णय घेऊन जनतेमधील संभ्रम यानिमित्ताने दूर करू असे त्यांनी म्हटले आहे

एम

क्षेत्रातील कृषी क्लस्टर डेव्हलपर्मेंट या विषयावरील वेबीनारला ते संबोधित करत होते याप्रसंगी राज्यसभेचे खासदार विकास महात्मे एम एस एम ई विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ पार्लेवार उपस्थित होते फार्मर प्रोड्य्सर कंपनी यांनी आपल्या उत्पादनवृद्धी करताना उत्पादन खर्च तसेच वाहतूक श्रम खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष देण्यासोबतच उत्पादनांच्या ग्णवत्ते सोबत तडतोड न करता उत्पादने ही देशांतर्गत बाजारांमध्ये अगोदर स्थापित पाहिजे त्यानंतर अतिरिक्त उत्पादन देशाबाहेर निर्यात केले पाहिजे असे गडकरी यांनी या वेबिनारला उपस्थित अमरावती जिल्ह्यातील फार्मर प्रोड्य्सर कंपन्यांना सांगितले विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक संसाधने उपलब्ध असून त्या उत्पादनांचे जिल्हानिहाय एक विजन खादी ग्रामोद्योग विभागातर्फे फार्मर प्रोड्य्सर कंपनीला देता येईल चंद्रप्रमध्ये फ्लाय एष प्रॉडक्टचे उत्पादने गडचिरोली चंद्रपूरमध्ये बांबू पासून अगरबत्तीचे क्लस्टर भंडारा येथे रेशीम आणि मध अशा विविध उत्पादनांमध्ये क्लस्टर स्थापन करून फार्मर प्रोड्युसर कंपन्या उत्पादन करु शकतात असे त्यांनी यावेळी सांगितलं

आजपर्यंतची ही एकाच दिवसातली सर्वात मोठी संख्या आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे आपल्या ट्विट संदेशात ते म्हणतात भारत मातेचे दोन वीर स्प्त्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जन्म जयंती निमित्त शतश नमन लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज त्यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केल टिळकांच्या त्याग समर्पण आणि लढवय्येपणाम्ळे आपण आज समृद्ध बलशाली राष्ट्राचं स्वप्न पाहू शकतो अशा शब्दांमध्ये ठाकरे यांनी टिळकांना अभिवादन केलं लोकमान्य टिळकांना अभिवादन करत असताना त्यांनी दिलेल्या स्वराज्याचं स्राज्यात रूपांतर करण्याचा निर्धार करूया अशा शब्दांत टिळकांना अभिवादन करत उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही टिळकांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण केला नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले विभागीय आय्क्त कार्यालयात उपाय्क्त महसूल सुधाकर तेलंग यांनी अभिवादन केले नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले

नागपूर शहरात आज द्पारपासूनच मुसळधार पाऊस झाला शहराबाहेरील रस्त्यावर पाणी साचले होते त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता

वाशिम जिल्ह्यातील बह्तांश परिसरात काल सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली मंगरुळपीर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी पावसाची नोंद रिसोड तालुक्यात झाली आहे आजही दिवसभर पावसाळी वातावरण असून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरु आहे आजचा दिवसराष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो

त्यानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासीयांना श्भेच्छा दिल्या तसंच रेडियो देशातल्या कानाकोपऱ्यातून बातम्या देऊन लोकांचं मांनोरंजनही करीत असल्याच ट्वीट त्यांनी केल